नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश क्मार यांनी आज हे स्पष्टीकरण दिलं

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस शयशंकर उद्यापासून दोन दिवसांच्या भूतान भेटीवर जाणार असल्याचंही रविश कुमार यांनी यावेळी सांगितलं जयशंकर या भेटीत भूतानचे प्रधानमंत्री लोटे त्शेरींग तसंच भूतानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री तांडी दोर्जी यांची भेट घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून मालदीवच्या दोन दिवसांच्या भेटीवर रवाना होणार आहेत नवीन सरकार स्थापन झाल्यापासून प्रधानमंत्री मोदी यांचा पहिलाच प्रदेश दौरा आहे भारत आणि मालदीव यांच्यातील परस्पर संबंधांवर नवीन दिशा देणारी ही भेट ठरेल असं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं दोन देशातील परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी ही भेट उपयोगी पडेल असंही गोखले म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नऊ जूनला श्रीलंकेलाही भेट देणार आहेत या भेटींमुळे मालदीव आणि श्रीलंका या दोन शेजारील राष्ट्रांना भारत प्राथमिकता देत असल्याचं दिसून येईल असंही गोखले यांनी यावेळी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा द्सरा दवैमासिक आढावा आज जाहीर केला रिझर्व्ह बँकेनं प्रम्ख व्याजदर रेपो दरात पाव टक्क्यानी कपात केली असून रेपो दर सहा टक्क्यांवरून पावणेसहा टक्के झाला आहे पतधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली गेल्या चार महिन्यातली रेपो दरात केलेली ही सलग तिसरी कपात आहे रेपो दरात कपात केल्यामुळे वाहनकर्ज आणि गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे व्याजदरात कपात करण्याचा निर्णय एकमतानं घेतल्याचं दास यांनी सांगितलं

आर्थिक वृदधी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील असा नवा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे

फिक्कीचे अध्यक्ष संदीप सोमानी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे रेपो दरात कपात केल्यामुळे बँकांना किरकोळ तसंच घाऊक ऋण दर कमी करायला प्रोत्साहन मिळेल असं सोमानी यांनी म्हटलं आहे उद्योग क्षेत्रात तसंच ग्राहकांमधे प्न्हा विश्वास निर्माण होणं ही काळाची गरज होती असंही सोमानी म्हणाले जगात भारताचा मान वाढला असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ

नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते

देशातल्या उद्योजकांना देशाबाहेर उद्योग करता यावा यासाठी भारतीय परराष्ट्र धोरण्याची भागीदारी आणि यंत्रणेवर अर देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं भारताच्या अर्थव्यवस्थेत सातत्यानं वाढ होत असून त्यामुळे शेजारील देशांशी संबंध अधिक दृढ व्हायला मदत होईल असं जयशंकर यांनी सांगितलं

आज अन्य एका आमदाराला समितीचे अध्यक्ष के तारकारामाराव यांची भैट घेऊन तेलंगणा राष्ट्रसमिती कक्षात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली आहे दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन उत्तमक्मार रेड्डी तसंच अन्य वरीष्ठ काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाबाबत असहमती दर्शवली असून विधानसभेतील महामा गांधी यांच्या प्तळ्याजवळ धरणं आंदोलन स्रु केलं आहे तेलंगणा राष्ट्रसमिती पक्षबदलाला प्रोत्साहन देत असून अशा प्रकारचा विलीन करण्याचा प्रस्ताव लोकशाही विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे यानंतर काही वेळानं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पोलिसांनी अटक करुन नजिकच्या पोलीस ठाण्यात हलवलं काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी नवी दिल्ली इथं ही घटना म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला आहे जनतेनं काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या आमदारांना निवडून आणलं असून ही घटना म्हणजे जनादेशाचा उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला यासाठी धनाचा आणि बळाचा वापर केल्याचा आरोपही खेरा यांनी केला

व्यापार प्रक्रिया अधिक मजब्त करण्यासाठी लघ् आणि मध्यम उदयोजकांनी तसंच लघ्उद्योगात कृत्रिम ब्दधीमतेच्या वापराचा शोध घ्यावा असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शास्त्रज्ञ आणि संशोधकांना केलं हैदराबादमधे आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात ते आज बोलत होते प्लवामा जिल्ह्यातील पंजरन लासीपोरा भागात दहशतवादी आणि स्रक्षा दलात आज संध्याकाळी चकमक झाली या क्षेत्रात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावरुन लष्कर जम्मू कश्मीर पोलीस तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी संयुक्तरित्या ही शोधमोहीम राबवली असून दोन ते तीन दहशतवादी या क्षेत्रात लपून बसल्याचं समोर आलं आहे अधिक माहिती अद्याप हाती आलेली नाही असं स्रक्षा दलाच्या स्त्रांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप यांना आदरांजली वाहिली आहे महाराणा प्रताप यांचं जीवन म्हणजे स्वाभिमान शौर्य आणि धैर्याचं प्रतिक असून जनतेला कायमच प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे दिल्लीचे म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मेट्रो ट्रेन तसंच सार्वजनिक परिवहन सेवेत महिलांना निश्ल्क प्रवास देण्याच्या केलेल्या घोषणेवर केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग प्री यांनी टीका केली आहे गृहनिर्माण मंत्रालयाला दिल्ली सरकारकडून अशा प्रकारचा क्ठलाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही असं नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना प्री यांनी सांगितलं केजरीवाल यांनी कोणताही प्रस्ताव तयार न करता ही योजना जाहीर केल्याचा आरोप प्री यांनी केला

याअंतर्गत देशातील महानगर तसंच शहरातील स्वच्छतेचं दर तीन महिन्यांनी परीक्षण केलं जातं या सर्वेक्षणात सांडपाण्यावर प्रक्रिया तसंच प्नर्वापराचं व्यवस्थापन या विषयावर विशेष भर दिला जाणार आहे असं प्री यांनी यावेळी सांगितलं स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्व बाबी समाविष्ट व्हाव्यात म्हणून दरवर्षी बदल केले जातात

स्वच्छतेच्या बाबतीत कायमस्वरुपी उपाययोजना व्हाव्यात आणि त्यावर देखरेख ठेवली जावी हा या अभियानाचा उद्देश आहे असंही ते म्हणाले

वायू प्रद्षण हे एक जागतिक आव्हान असून प्रत्येकानं ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले पृथ्वी प्रद्षण म्क्त राखण्यासाठी प्रत्येकानं सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबूल स्प्रियो यांनी यावेळी केलं भारतातील जंगल क्षेत्रात एक टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं स्प्रियो म्हणाले कार्यक्रमाला पर्यावरण सचिव सी के मिश्राही उपस्थित होते केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मंंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या आवारात वृक्षारोपण केलं

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामना नॉटिंगहममधे सरु झाला आहे वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं